लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातल्या मतदानासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे

केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह हर्षवर्धन नरेंद्र सिंह तोमर राव ब्रिजित सिंह कृष्ण पाल गुर्जर मनेका गांधी यांच्या बरोबरच साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर क्रिकेटपटू गौतम गंभीर यांचं भवितव्य उद्या मतदार यंत्रात बंद होणार आहे काँप्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे शीला दीक्षित दिग्विजय सिंह समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचंही भवितव्य उद्या ठरेल

निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातल्या प्रचारानं वेग घेतला आहे

सर्वच राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक मतदारांना आकर्षित करण्यासाठी जागोजागी सभा घेत आहेत पुन्हा भाजपा सरकार सत्तेत आलं तर पाण्यासंदर्भातले प्रश्न सोडवण्यासाठी वेगळं मंत्रालय स्थापन करण्यात येईल असं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिलं ते आज उत्तर प्रदेशातल्या सोनभद्र जिल्ह्यात घेतलेल्या प्रचारसभेत बोलत होते हा जिल्हा संपूर्ण देशाला वीजपुरवठा करतो मात्र सपा आणि बसपाच्या कुप्रशासनामुळे याच जिल्ह्यातली गावं अंधारात आहेत अशी टीका त्यांनी यावेळी केली केंद्र सरकारनं अनेक विकासकामं हाती घेऊन पूर्वाचलला विकासाच्या नकाशावर आणलं आहे असं ते म्हणाले काँग्रेस नेते सपित्रोदा यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्याचा समाचार घेत हा काँग्रेसचा अहंकार असून याची शिक्षा त्यांना मिळेल असं मोदी यावेळी म्हणाले नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात गाझीपूर श्विंही प्रचारसभा घेतली भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी झारखंडमधे पाकुर बें प्रचारसभा घेतली देशासाठी जगून देशासाठी काम करणारा नेता देशातल्या जनतेला हवा आहे असं अमित शहा यांनी या प्रचारसभेत सांगितलं तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मध्यप्रदेशात शाजापूर श्वे घेतलेल्या प्रचारसभेत भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली

बाबींवर अधिका यांना प्रशिक्षण देण्यात आलं मतमोजणीची प्रक्रिया सुरळितपणे व्हावी यासाठी हे प्रशिक्षण देण्यात आलं निवडणुकांच्या पार्श्ववभूमीवर मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न म्हणून गर्खिमज पसरवण्यासाठी स्वयंचलित दूरध्वनींचा वापर केला जात असल्याचा आरोप दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या निवडणूक प्रतिनिधीनं केला आहे यासंदर्भात दीक्षित यांच्या निवडणूक प्रतिनिधी रोमिला धवन यांनी आयोगाला पत्र लिहिलं आहे नागरिकांना विविध क्रमाकांवरून स्वयंचलित संदेशासह दूरध्वनी येत असून सर्वेक्षणाचे निकाल देऊन दिशाभूल केली जात आहे या प्रकाराची त्वरित दखल घेण्याची विनंती धवन यांनी निवडणूक आयोगाला केली आहे दीक्षित काँग्रेसच्या उमेदवार म्हणून ईशान्य दिल्लीतून निवडणूक लढवत आहेत प्रसिद्ध अभिनेते आणि गायक अरुण बक्षी यांनी आज भाजपात प्रवेश केला छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे जेष्ठ नेते रमण सिंग यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीतल्या भाजपा मुख्यालयात बक्षी यांचा आज भाजपात प्रवेश झाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविषयी कथित जातीवाचक वक्तव्य केल्याबद्दल भाजपानं काँग्रेस नेते नवज्योत सिद्धू यांच्यावर टीका केली आहे

अमेरिकेत अस्झिोना ब्रिं मेसाच्या बोईंग कंपनीनं तयार केलेलं पहिलं अपाचे हेलिकॉप्टर काल औपचारिकरित्या भारतीय वायूदलाकडे सोपवण्यात आलं एअर मार्शल ए एस बुटोला यांनी भारताच्या वतीनं हे हेलिकॉप्टर स्वीकारलं

येत्या जुलप्रर्डेत हेलिकॉप्टरचा पहिला ताफा भारताच्या स्वाधीन करण्यात येईल

राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं टंचाईसंदर्भातील कोणत्याही प्रस्तावावर विनाविलंब निर्णय घ्यावा प्रशासन आणि लोकांच्या एकत्रीत सहभागातून या परिस्थितीवर निश्वित मात केली जाईल असा विश्वास व्यक्त करत सर्वांनी एकदिलानं काम करावं असं आवाहन त्यांनी केलं सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती जमातीतल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती आणि वरिष्ठतेमध्ये आरक्षण देणारा कर्नाटक सरकारचा कायदा योग्य असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे गेल्यावर्षी कर्नाटक सरकारनं हा कायदा आणला होता राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि पदोन्नती संबंधित या कायद्याला आव्हान देणा या अनेक याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयानं आज हा निर्णय दिला या कायद्याअंतर्गत आरक्षणाचा लाभ देताना प्रशासनाच्या कार्यकुशलतेवर परिणाम होणार नाही तसंच हा कायद्या नुसार आरक्षण हे गुणवत्तेच्या सिद्धांतांचं उल्लंघन करत नाही असं न्यायमूर्ती उदय लळीत आणि न्यायमूर्ती डी

चंद्रचूड यांनी या याचिकांवर निर्णय देताना सांगितलं आयपीएल क्रिकेट स्पर्धेत महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई डियन्स या दोन संघात अंतिम लढत होणार आहे हृद्त्वाबादच्या राजीव गांधी आंतराष्ट्रीय स्टेडियमवर उद्या संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आजच्या तंत्रज्ञान दिवसानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत

प्रत्येक नागरिकाला सन्मानानं जगता यावं यासाठी आणि विकासाची गती राखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याकरता भारत कटिबद्ध असल्याचं राष्ट्रपतींनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही जनतेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

वक्तानिकांच्या कठोर मेहनतीमुळे देश मजबूत आणि सुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं राष्ट्रीय प्रगतीत यापुढेही तंत्रज्ञानाचं सामर्थ्य कायम राहील असं ते म्हणाले